विशेषतः सागरी आणि अवकाशविषयक माहितीची देवाण घेवाण करुन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मनोदय दोन्ही नेत्यांनी काल संध्याकाळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केला आहे

नव्या लष्करी क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत प्रयत्न करत असताना खरेदी आणि तंत्रज्ञान हस्तांतरासाठी भारताचा सर्वोच्च प्राधान्यानं विचार करायची तयारी दाखवून ट्रम्प यांनी भारतातल्या प्रमुख शिक्कामोर्तब केलं पायाभूत देवाणधेवाण आणि सहकार्य करारासह संरक्षण करारांच्या पूर्तीसाठी आपण उत्सुक असल्याचं उभय नेत्यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका संबंधातल्या व्यापार आणि गुंतवणूक या अंगाचं वाढतं महत्व लक्षात घेऊन दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला लाभादायी ठरेल अशा दीर्घकालीन व्यापार स्थैर्याची गरज उभय नेत्यांनी व्यक्त केली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भारत भेट ऐतिहासिक ठरली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे डोनाल्ड ट्रंप काल रात्री आपला भारत दौरा आटोपून अमेरिकेला रवाना झाले त्यानंतर मोदी यांनी ट्वीटर संदेशांच्या माध्यमातून ट्रंप यांचे भारत भेटी बद्दल आभार मानले दोन्ही देशांदरम्यानचे द्वीपक्षीय संबंध या भेटीमुळे अतिशय बळकट झाल्याचं त्यांनी सांगितलं भारत अमेरिका मैत्री दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी आणि जगासाठी फायदेशीर आहे असं प्रधानमंत्री म्हणाले भारतीय संस्कृती आणि आदरातिथ्याच्या विविध पैलूंचं दर्शन डोनाल्ड ट्रंप आणि मेलॅनिया ट्रंप यांना घडल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं भारतीय जनतेनं अतिशय जिव्हाळ्यानं ट्रंप दांपत्याचं स्वागत केलं असं ते म्हणाले त्यापूर्वी काल रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रपती भवनात विशेष मेजवानीचं आयोजन केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे मंत्रिमंडळातले विविध सहकारी आसाम हरयाणा कर्नाटक आणि तेलंगणचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अमेरिकेबरोबरची संरक्षणविषयक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या भोजनाच्या वेळी केलेल्या भाषणात सांगितलं ट्रंप भारताचे अतिशय जीवाभावाचे मित्र आहेत आणि नमस्ते ट्रंप कार्यक्रमामुळे त्यांच्याविषयी भारतीय जनतेमध्ये आणखी जवळीक निर्माण झाली आहे असं ते म्हणाले भारतात आल्यामुळे आपला सन्मान झाला आहे अशी भावना ट्रंप यांनी व्यक्त केली भारत आणि अमेरिका परस्परांशी महत्त्वाचे व्यापारी आणि संरक्षणविषयक करार करण्याच्या तयारीत आहेत असं त्यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांनी तीन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला अंतिम रुप दिलं असून आरोग्य आणि तेल क्षेत्रासह तीन करारांवर सह्या झाल्या आहेत दोन्ही देशांच्या आरोग्य खात्यांनी मानसिक आरोग्याबाबत सामंजस्य करार केला आहे दुसरा सामंजस्य करार वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आहे भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाव्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे ते उद्या भारतात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे

या विमानातून हातमोजे सर्जीकल मास्क अन्नपदार्थ आदी वस्तू पाठवल्या जाणार आहेत बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत आहे बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्यांचे उर्जा सल्लागार तौफिक ईलाही चौधरी यांनी काल ढाका इथं बिम्स्टेक उर्जा परिषदेच्या उद्घाटन समारंभात ही घोषणा केली या उर्जा जाळ्यामुळे या संघटनेच्या सदस्य देशांना आपली उर्जाविषयक मागणी आणि पूरवठ्याचं नियोजन करायला मदत मिळेल आणि त्यामुळे उर्जाक्षमतेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल असं त्यांनी सांगितलं या जाळ्यामुळे वीजेचे दर कमी होतील आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्यानं त्याचा फायदा ग्राहकांना देखील होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जम्मू कश्मिर मधल्या शेतक यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांनी नव्या शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन नायब राज्यपाल जी

ते काल उधमपूर जिल्ह्यात विविध विभागांतर्फे सुरु असलेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते सरकार सर्व भागांसह विशेषतः दुर्गम भागात वीज पोचवण्यासाठी व्यापक प्रयत्न करत असल्याचं निरिक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं मध्य प्रदेश हे देशातलं एकीकृत नोंदणी पत्रिका सुरू करणारं पहिलं आणि एकीकृत वाहनचालक परवाना जारी करणारं उत्तर प्रदेशानंतरचं दुसरं राज्य ठरलं आहे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वाहन नोंदणी आणि वाहनचालक परवान्यासह एकीकृत पत्रिकांचं काल भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात वितरण केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं गेल्या वर्षी मार्च महिन्यात वाहनचालक परवाना आणि वाहन नोंदणी यांच्यात एकसमानता आणण्याचे निर्देश दिले होते दिल्लीतल्या तणावग्रस्त भागात पुरेसा बंदोबस्त असून स्थिती नियंत्रणात असल्याचं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन ि ्वान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वरीष्ठ अधिकारी तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वानी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुढं यावं अफवा पसरवून जनतेत निर्माण केलं जाणारं भय दूर करण्यासाठी पोलीस करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावं असं आवाहन शहा यांनी केलं नवी दिल्लीत हिंसाचार उसळलेल्या ब्राान्य भागातली परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे

रांधवा यांनी दिली

दिल्लीच्या काही भागातल्या हिंसाचारामुळे सीबीएस अर्थात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळानं दिल्लीच्या श्रीान्येकडच्या भागातल्या बित्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत

या भागातल्या शाळा आज बंद आहेत ाजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं

तत्कालिन अध्यक्ष अन्वर सादित यांची क्लामी दहशतवाद्यांकडून हत्या झाल्यावर आठ दिवसातच ते जिप्तचे अध्यक्ष झाले त्यांच्या कारकिर्दीत ाजिप्तची अर्थव्यवस्था तर सुधारलीच त्याचबरोबर उत्रायलबरोबरची लष्करी कारवाईही थांबली

ाजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह ईल सिसी उत्रायलचे प्रधानमंत्री बेजांमिन नेतान्याहू आणि पॅलेस्टिनचे अध्यक्ष महम्मोद अब्बास यांनी होस्नी मुबारक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे